त्यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांड्रारे त्यांना आदरांजली वाहिली जात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर सावित्रीमाईंना आदरांजली वाहिली आहे सामाजिक ऐक्य शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी सावित्रीबाई फुले यांनी पूर्ण आयुष्य वाहिलं होतं सामाजिक जागृतीसाठी त्यांनी केलेला संघर्ष देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहील असं मोदी यांनी म्हटलं आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अकोल्यात फुले आंबेडकर विद्वत सभा महिला आघाडीच्या वतीनं अशोक वाटीका ि ्विं सावित्रीबाई फुले जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बहुजन वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाठ जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश महासचिव पूनम पारस्कर आणि जेर पदाधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयातल्या लोकशाही सभागृहात महिला आणि सायबर सुरक्षा या विषयावरची कार्यशाळा घेण्यात आली नांदेड जिल्ह्यातही विविध शाळांमधून लहान मुलींनीही सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कार्यक्रमात उत्साहानं सहभाग घेतला जळगाव जिल्ह्यात धरणगाव श्विल्या गुड शेपर्ड स्कूलमधेही सवित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी शाळेतील शिक्षकांना सावित्रीबाईंचा जन्मोत्सवही पुस्तिका भेट स्वरूप देण्यात आली महाराष्ट्र राज्य सरकारनं सायबर सुरक्षित महिला हे अभियान सुरु केलं आहे या अभियानाअंतर्गत राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जनजागृती शिबीरं घेतली जातील

वाढतं सायबर गुन्हे रोखण्यासाठी तसंच महिला आणि मुलं अशा प्रकारच्या गुन्ह्यांना बळी पडणार नाहीत यासाठी सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राचे सुपूत्र शहीद नाईक संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थीव देहावर आज सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातल्या मुंडे या त्यांच्या मूळ गावी लष्करी विमामात अंत्यसंस्कार झाले अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता त्यांचं पार्थीव आज त्यांच्या मूळ गावी आणल्यानंतर अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती राज्य मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाबाबत काँप्रेसनं आपली भूमिका मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्यापुढं मांडली आहे असं काँप्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितलं महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल रात्री उशीरा बैठक झाली या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते चव्हाण यांच्याबरोबरच काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातराष्ट्रवादी काँप्रेसचे अजीत पवार आणि शिवसेनेचे कुनाथ शिंदेही या बैठकीला उपस्थित होते

चाळिसगावात भाजपा खासदार उन्मेश पाटील यांच्या समर्थक भाजपा सदस्यान बंडखोरी करत राष्ट्रवादीला साथ दिल्यामुळे भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे चोपड्यात भाजपाकडून सत्ता खेचून आणण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे

कवी केशवसुत स्मारकात होणा या या अधिवेशनाचं अध्यक्षपद होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त संचालक प्रा हेमचंद्र प्रधान भूषवणार असून कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक अधिवेशनाचे रुवागताध्यक्ष आहेत

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून उद्या चंद्रपूर क्रि क्रिदिवसीय जाणीव जागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ

यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची माहिती देण्यात येणार आहेत गेल्या दोन दिवसात वाशिम तालुक्यातल्या जवळपास पाच गावात गारपीट झाली